धनुआ या संचलनाची पाहणी करणार आहेत या संचलनानंतर हवाई दलाच िवान चित्तथरारक हवाई कसरती तसंच विविध शस्त्रास्त्र हाताळण्याच्या त्यांचं कौशल्याचं प्रदर्शन करतील जंगली जनावरांमुळं पिकाच्या होणाऱ्या नुकसानाला आता प्रधानमंत्री पिक पिक योजनध्वीर्गत संरक्षण मिळणार आहा केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांनी ही माहिती दिली

परद्धी निधीची आवक कमी झाल्यामुळसिपयाच्या तुलनतिडॉलर मजबूत झाला